लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला

आयपीएल क्रिक्टिमधीकिंग्ज किंग्डन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचा मोहाली शिं सामना सुरु नाणप्रिक्त जिंकून राजस्थानचा क्षम्रिक्षणाचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपला

महाराष्ट्रातही आज आणि काल प्रमुख राजकीय पक्षांच्या नव्यांनी झंझावाती दौरक्रिरुन प्रचार कला काँग्रस्त्रिमिहासचिव आणि आसाममधलविक्षाचकिरीक्षक हरीश रावत यांनी आसाम राज्याला विशक् दर्जा दप्पिसाठी पक्ष वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार कला आहा विखाज सिल्चर श्री एका निवडणूक सभली संबोधित करत होत आसामला दिल विश राज्याचा दर्जा माग क्विंक्यानं राज्याचं आर्थिक नुकसान झाल्याचं तम्हिणाल मुपीएचं सरकार सत्तप्रे आलं तर ईशान्य आणि आसाम साठी नवं विशाऔद्योगिक धारणि राबवलं जाईल असंही त्यांनी यावळी सांगितलं

निवडणूक आयोगानं उचललखिा या पावलाबद्दल न्यायालयानं समाधान व्यक्त कलि आणि आयोगाच्या प्रचारबंदी आदध्यविरुद्ध स्वतंत्र याचिका दाखल करायची सूचना मायावती यांच्या वकिलांना क्ली याबाबत आता आणखी काही आदश्विद्यियी गरज नाही असं न्यायालयानं सांगितलं

मुस्लीम महिलांना प्रार्थनस्तीठी मशिदीत जाण्याची परवानगी असावी यासाठी दाखल क्लिख्खा याचिक्खर सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकारला नोटीस दक्किन उत्तर मागितलं आहा केखिमधल्या सबरीमाला मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलखित निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय या याचिक्छी सुनावणी करल असं न्यायमूर्ती शरद बोबड्यांच्या नत्तिवाखालच्या पीठानं सांगितलं

त्यावर मक्का श्वि तसंच कल्लिडामध्यतिशी परवानगी असल्याचं वकिलांनी स्पष्ट कलि

चिदंबरम यांच्या कुटुंबियांची फौजदारी चौकशी रद्द करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध प्राप्तिकर विभागानं दाखल क्लिख्या अपिलावर सुनावणी ध्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली उच्च न्यायालयाच्या आदध्यावर स्थगिती आणायला मात्र सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी आणि पुत्र कार्ती यांना आज नोटीस बजावली

पी एल क्रिक्ट्रिस्पर्धेत आज मोहाली श्वे किंग्ज क्रिक्ट्रिन पंजाबचा सामना राजस्थान रॉयल्सशी सुरू आह आठ वाजता हा सामना सुरू झाला